लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना आचारसंहितेचा कथित भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली आहे महाराष्ट्रात वर्धा िव्य घेतलेल्या प्रचारसभेदरम्यान मोदी यांनी आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही असं आयोगानं स्पष्ट केलं आहे

सुरतमधे अम्रोली खेल्या प्रचारसभेत बोलताना वागानी यांनी अयोग्य भाषा वापरली होती त्या कारणावरुन त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे

अशाप्रकारची ही त्यांच्यावरील दुसरी कारवाई आहे लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या तीन टप्प्यांसाठी प्रचाराचा जोर वाढला असून विविध राजकीय पक्षांचे नेते ठिकठिकाणी प्रचारदौरे करत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशात दोन तर मध्यप्रदेश आणि राजस्थानात एक एक प्रचारसभा घेणार आहेत विर राजकीय पक्षांचे प्रमुख नेतेही आज उत्तस्प्रदेशात सभा आणि रोड शो घेणार आहेत आंबेडकर नगर जिल्ह्यात माया बाजार िक्रं मोदी यांची पहिली प्रचारसभा होईल त्यानंतर ते कुशांबी जिल्ह्यात प्रचार सभा घेतील काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज बाराबांकी धिल्या रामनगर भागात प्रचार सभेला संबोधित करतील त्यांची सीतापूर धिं प्रचारसभा होणार आहे प्रियंका गांधी वाड्रा यांची रायबरेली क्वें प्रचारसभा होणार असून त्या अमेठी क्वें रोड शो मधेही सहभागी होतील समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांचीही संयुक्त सभा बाराबांकी ध्वे होणार असून या सभेत अखिलेश यादव आणि मायावती भाषण करणार आहेत जम्मू कश्मीरमधे विधानसभा निवडणूका घेण्यासंदर्भात काल निवडणूक आयोगाची नवी दिल्ली इं बैठक झाली गृहमंत्रालयाकडून जम्मू कश्मीरमधल्या काही मुद्दयांवर स्पष्टीकरण आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्याचं आयोगानं ठरवलं आहे जम्मू कश्मीरमधे सुरु असलेल्या राष्ट्रपती राजवटीबाबत आयोग तज्ञ व्यक्तींशी चर्चा करत आहे सार्वजनिक जीवनात पैसा आणि जात यांचं वाढतं महत्त्व घातक असून प्रसारमाध्यमांनी विशेषकरून निवडणुकीच्या काळात जाती धर्मावर आधारित घटनांच्या प्रसारणाला प्राधान्य देऊ नये असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत एका व्याख्यानात मार्गदर्शन करत होते जनतेनं त्यांचे प्रतिनिधी निवडताना त्यांचं चारित्र्य क्षमता नैपुण्य आणि वागणूक यांचं परीक्षण केलं पाहिजे असं ते म्हणाले मात्र दुर्दैवानं सध्या या गुणवैशिष्ट्यांची जागा जात धर्म पैसा आणि गुन्हेगारी हे घटक घेत असल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी खंत व्यक्त केली आहे आज एक मे अर्थात महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबई आणि नवी मिबई महानगरपालिकेच्या िंगारतींना रोषणाई केली आहे

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत अमेरिकेत सिनसिनाटी ब्रें गेल्या रविवारी एक भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या तीन नागरिकांची हत्या झाल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं भारताच्या अमेरिकेतल्या राजदूतानं ही माहिती दिल्याचं स्वराज यांनी ट्विटरवर सांगितलं आहे या चौघांपैकी एक भारतीय नागरिक अमेरिकेत काही कामासाठी गेला होता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फानी चक्रीवादळाची तीव्रता मागच्या सहा तासात चांगलीच वाढली असून येत्या शुक्रवारी दुपारपर्यंत ते ओदिशा किनारपट्टीवर धडकेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे ओदिशा किनारपट्टीवरच्या पुरी आणि केंद्रापाडा या भागात या चक्रीवादळाचा परिणाम जाणवेल या चक्रीवादळामुळे गजपती गंजाम पुरी खुर्दा रायगढ़ आणि कंधमाल या जिल्ह्यात उद्या जोरदार ते अतिजोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल या भागतून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून केंद्रातून दोन अतिरिक्त हेलिकॉप्टर आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची अतिरिक्त कुमक मागवली आहे असं ओदिशाचे मुख्य सचीव आदित्य पाधी यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं फानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाच्या पूर्व आरमाराला संरक्षण मंत्रालयानं हाय अलर्ट दिला आहे वादळामुळे प्रभावित होणा या संभाव्य भागांना मानवतेच्या दृष्टीकोणातून सहाय्य करण्यासाठी नौदलानं सज्ज रहावं असे निर्देश संरक्षण मंत्रालयानं दिले आहेत त्यादृष्टीनं नौदलाच्या विशाखापट्टणम आणि चेन्नई खेल्या जहाजांना मदत आणि बचावकार्यासाठी सज्ज ठेवल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे यासाठी तीन जहाजांवर जादा पाणबुडे डॉक्टर्स आणि ित्तर कर्मचारी तैनात केले असून रबरी बोटी अन्न पदार्थ कपडे औषधं आणि जिर साहित्य सज्ज ठेवल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे फानी चक्रवादळामुळे उद्रवलेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आज दिल्लीत होत आहे ओदिशातल्या गंजम गजपती खुर्दा पुरी आणि जगतसिंहपूर जिल्ह्यात पूर्व आणि पश्चिम मेदीनीपूर तसंच पश्चिम बंगालच्या दक्षिण आणि उत्तर चोवीस परगणा हावडा ह्गळी आणि कोलकाता या जिल्ह्यांमधे त्याचबरोबर आंध्र प्रदेशातल्या श्रीकाकुलम आणि विजयनगरम् या जिल्ह्यांमधे या चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे असं गृहमंत्रालयानं सांगितलं या संदर्भात मंत्रिमंडळ सचिव पी के सिन्हा यांनी काल संबंधित विभागांची बैठक घेतली जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलावीत तसंच आपद्यस्तांना अन्न पिण्याचं पाणी आणि औषधांचा पुरवठा करण्यासाठी सज्ज रहावं असं निर्देश त्यांनी दिले तटरक्षक दल आणि नौदलानं बचाव आणि मदतकार्यासाठी नौका आणि हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवली आहेत

उलामिक स्टेटविरुद्धच्या जागतिक लढ्यात सामील व्हायला आपला देश तयार असल्याचं श्रीलंकेचे प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे यांनी म्हटलं आहे उलामिक स्टेटचा सामना करण्यासाठी आपल्याला मिळणारी गुप्त माहिती आंतरराष्ट्रीय समुदायाला श्रीलंका देईल असं ते म्हणाले क्टेर संडेच्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात क्लिामिक स्टेटशी संबंधित दहशतवादी गटाबाबत महत्वाची माहिती मिळाली आहे याप्रकरणी अनेकांना अटक केली आहे आणि तेर संशयितांचा शोध सुरु आहे असं ते म्हणाले क्लामिक स्टेटनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यांचा म्होरक्या अबूबकर अलबगदादी यानं नुकताच एक व्हिडिया प्रसारित करुन श्रीलंकेच्या हल्ल्याची प्रशंसा केली तसंच त्वेर देशांमधेही असेच हल्ले करण्याची धमकी दिली आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रॉयल चॅलेंजर्स बँगलुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघातला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला पावसाचा व्यत्यय आल्यान हा सामना केवळ पाच षटकांचा खेळवण्यात आला खेळ सुरु असताना पुन्हा पावसाचा व्यत्यय आल्यान अखेर सामना अनिर्णित घोषित करण्यात आला या निकालामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघांच या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला

राजस्थानच्या श्रेयस गोपाळनं हॅटट्रीक साधली

आज चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चेन्नई क्विं रात्री आठ वाजता सामना खेळला जाईल पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी लंडनमधल्या कारागृहात अटकेत असलेला फरार हिरे व्यापारी नीरव मोदी लंडनमधल्या न्यायालयात जामीनासाठी तिस यांदा अर्ज करणार आहे